एमएसएई देशाच्या विकासात सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं या खात्याचे मंत्री नीतीन गडकरी यांनी म्हटलं आहे

पुढच्या पाच वर्षात आणखी पाच कोटी नवे रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं

जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील तुजन गावात सुधारित स्फोटकांचा साठा सुरक्षा दलांनी शोधल्यामुळे एक मोठी दुर्घटना टाळण्यात यश आलं काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितलं की ही स्फोटकं एका पुलाखाली बसवण्यात आली होती हे कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे नायडू संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनासाठी राज्यसभा सचिवालय अहोरात्र मेहनत घेऊन पूर्वतयारी करत आहे कोविडच्या साथीमुळे आलेली सर्व बंधनं पाळून संसदेचं अधिवेशन घेण्यासाठी दोन्ही सभागृहांची सर्व दालनं प्रेक्षक दीर्घिकांचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अधिवेशन घेण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करून तिचं पूर्णपणे परीक्षण करून घ्यावं अशा सुचना नायडू यांनी दिल्या आहेत अधिवेशनाच्या काळात सुरक्षित अंतराच्या नियमांचं पालन करण्यासाठी सभागृहातील सदस्यांच्या आसनांची पहिली रांग मोकळी ठेवली जाणार आहे

कोरोनावरील तीन लसी चाचणीच्या विविध टप्प्यांमध्ये आहेत आणि वैज्ञानिक त्यावर वेगाने काम करत असल्याचं ते म्हणाले देशातील प्रत्येकापर्यंत ही लस पोहोचवण्यासाठी नियोजन करण्यात आलं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी केलेल्या भाषणात यापूर्वीच सांगितलं आहे

त्यांची प्रकृती सुधारत असल्याच त्यांच्या मुलान समाजमाध्यमावर सांगितलं आहे मॉरिशस भारत आणि मॉरिशस यांच्यातली मैत्री सांस्कृतिक आणि भाषिक वारशमुळ घट्ट असल्यानं बऱ्याच क्षेत्रात दोन्ही देशांचं परस्पर सहकार्य मजबूत आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं

जगन्नाथ यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाना उत्तर देताना पंतप्रधानांनी हे मत व्यक्त केलं आयसीसी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं त्याची क्रिकेट कारकीर्द अतिशय उत्तम गाजवली असून आयसीसीच्या महत्वाच्या तीन स्पर्धांमध्येही आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात योगदान दिलं असून धोनीनं एका पिढीलाचं प्रेरणा दिली आहे अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं धोनीचं अभिनंदन केलं आहे आयसीसीचे मुख्य कार्यकारी मनू साहनी यांनी धोनीचं अभिनंदन करत भावी काळासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत

रस्ते सुरक्षा बांधकाम क्षेत्राशी संबंधित विविध अवजड वाहतूक यंत्रांच्या रस्त्यावरून होणाऱ्या वाहतूकीसाठी नियम आणि मार्गदर्शक सुचनां प्रस्तावित केल्या आहेत यामध्ये ट्रॅव्हल अलार्म ऑपरेटर स्टेशन इंधन टाक्या आणि दृश्यता यासंबंधीचे नियम असतील

रेल्वे पूल भारतीय रेल्वेतर्फे जगातला सर्वाधिक उंचीचा पूल तयार करण्यात येणार आहे

त्यामुळे पारशी समाजबांधवांनी आपापल्या घरांमध्येच साधेपणानं नवरोज साजरा केला गुजरात अपघात गुजरात राज्यातल्या नाडियाड इथं अहमदाबाद वडोदरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ वर दोन मोटारींची धडक होऊन झालेल्या अपघातात पांच जण ठार आणि चार जण जखमी झाले आहेत काल रात्री ही दुर्घटना घडली असून जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हवामान राजधानी दिल्लीत सामान्यतः आकाश ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी पडतील मुंबईतही ढगाळ वातावरण राहील आणि जोरदार पाऊस पडेल चेन्नईत पावसाच्या हलक्या सरी किंवा भुरभुर होईल आणि आकाश ढगाळ राहील कोलकात्यात आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाच्या एक दोन सरी किंवा मुसळधार पाऊस पडेल उत्तरेत जम्मू शहरातही वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल श्रीनगरमध्ये द्पारनंतर किंवा संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ राहील गिलगीट शहरातही आकाश मुख्यतः स्वच्छ राहील मुज्जफराबादमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहून वादळी वारे किंवा धुळीच्या वाऱ्यासह पाऊस पडेल डेहराड्नमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे हैदराबादमध्येही सामान्यतः आकाश ढगाळ राहून जोरदार पाऊस पडेल गुवाहाटी आणि इटानगरमध्ये सामान्यतः आकाश ढगाळ राहन पावसाच्या किरकोळ सरी किंवा मुसळधार पाऊस पडेल तर पोर्ट ब्लेअरमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहून मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा वादळी वारे वाहतील असा हवामान विभागाचा अंदाज आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार